देशभरात आजपासून सुरू झालेल्या चार दिवसीय कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण महोत्सवाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रभारंभ झाला प्रत्येकाचं लसीकरण प्रत्येकाला उपचार प्रत्येकाचा बचाव आणि सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राचं समाजाकडे नेतृत्व या चतुःसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं ज्येष्ठ नागरीक आणि गरजवंत तसंच जे अशिक्षित आहेत ज्यांच्याकडे साधनांची कमतरता आहे अशा लोकांना युवकांनी लसीकरणासाठी मदत करावी असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं कुटंबातल्या सदस्यांच्या लसीकरणाची जाबाबदारी घरातल्या महिलांनी घ्यावी असं पंतप्रधान म्हणाले या चार दिवसात लसीकरण मोहिमेमुळे कोरोना विषाणू संसर्गा विरुद्धच्या लढाईत वैयक्तिक सामाजिक प्रशासकीय तसंच राष्ट्रीय स्तरावर नक्कीच भरघोस यश मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे

कोविन पोर्टल एपवरील माहितीनुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे

देशामध्ये रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना ग्जरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहे असं त्यांनी आपल्या ड्विटरवरील सदेशात म्हटल आहे

सरकार तीन आठवडे टाळेबंदी लागू करण्याच्या विचारात आहे त्यामुळे सामान्य जनतेच्या किमान एक महिन्याच्या निर्वाहाची सोय करावी राज्यातील गरीब दोन कोटी कुटुंबांना प्रत्येकी साधारण दहा हजार रुपयांची थेट मदत एक वा दोन टप्प्यात देण्याची मागणी भोसले यांनी केली आहे

जीवनभर महिलांच्या शिक्षण आणि सशक्तिकरणासाठी महात्मा ज्योतिबा फुले वचनबद्ध राहिले सामाजिक सुधारणांप्रतिची त्यांची निष्ठा भावी पिढ्यांना प्रेरीत करत राहिल असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही महात्मा फुले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे

काझी हा या प्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याचा निकटचा सहकारी आहे हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळहिवरा फाट्याजवळ आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चालत्या ट्रकला आग लागून ट्रकमधील सर्व सामान जळून खाक झालं या ट्रकमध्ये औषधी कपडा इलेक्टॉनिक्स वस्तू आणि इतर साहित्य होतं तो दिल्लीहून हैद्राबादला जात होता आग लागल्याचं लक्षात येताच चालक आणि त्याच्या सहाय्यकान ट्रक थांबवून ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला

जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद लातूर नांदेड जिल्ह्यांत सर्वत्र सोसाट्याचा वारा वाहण्याचीही शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

तलाठी शिंदे हे खळी इथल्या आरोग्य विभागात विनामास्क गेले असता नरवाडे यांनी त्यांना मास्क लावण्यास सांगितलं त्यावरून संतापलेल्या शिंदे यांनी नरवाडे यांना शिवीगाळ करत मारहाण केली याप्रकरणी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी तलाठी शिंदे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई केली